या करारावर काल केंद्रीय वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव समीर खरे आणि आशियाई विकास बँकेचे स्थानिक संचालक केनिची याकोयामा यांनी स्वाक्षरी केली

यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातली दळणवळण सुविधा बळकट होईल तसंच ग्रामीण समुदायांना बाजारपेठ रोजगाराच्या संधी आणि सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकतील या रस्त्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग आंतरराज्यीय मार्ग बंदो रेल्वे स्टेशन जिल्हा मुख्यालय औद्योगिक क्षेत्रांशी संपर्काची सुविधा निर्माण होईल असं खरे यांनी यावेळी सांगितलं

या कामगारांना रेल्वेस्थानकावर जेवणाची व्यवस्था राज्य सरकारनं करावी तर प्रवासादरम्यान भोजन प्रवण्याची जबाबदारी रेल्वेनं सांभाळावी असेही न्यायालयानं आदेश दिले आहेत कामगारांच्या बस आणि रेल्वे प्रवास खर्चासंबंधी निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत दाखल एका याचिकेवरच्या काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले

काँग्रेस पक्षानं काल स्पीक अप इंडिया हे ऑनलाईन आंदोलन केलं त्या अंतर्गत गांधी यांनी एका चित्रफितीद्वारे हे आवाहन केलं पुढच्या सहा महिन्यांसाठी प्रत्येक गरजू कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडे सात हजार रुपये थेट द्यावेत या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला ग्रामीण भागात कामगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कामाची हमी दोनशे दिवसांपर्यंत वाढवावी अशी मागणीही काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्पीक अप इंडिया या ऑनलाईन आंदोलनात सहभाग घेतला

यामध्ये राज्यातल्या मुंबई ठाणे आणि पुणे शहरांचा समावेश आहे बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला

या आजाराचे रूग्ण जरी वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये हमालवाडी इथं चार रोकडिया हनुमान कॉलनी सिडको एन फोर इथं प्रत्येकी तीन बायजीप्रा नारळीबाग रेल्वे स्टेशन परिसर सिडको एन सहा संभाजी कॉलनी जय भवानी नगर इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत बुढीलेन समता नगर मिसारवाडी बजाज नगर संजय नगर शहागंज हुसेन कॉलनी कैलास नगर उस्मानपुरा इटखेडा सिटी चौक नाथ नगर बालाजी नगर साई नगर एन सहा करीम कॉलनी रोशन गेट अंगुरी बाग एन अकरा हडको पुंडलिक नगर रहेमानिया कॉलनी शहा बाजार राणा नगर कांचनवाडी आणि उस्मानप्रा या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

यशस्वी उपचारानंतर घरी परतलेल्या रूग्णांमध्ये गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातल्या तीन जणांचा समावेश आहे याविषयी नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी माहिती दिली ते म्हणाले

यात अंबड ताल्क्यातल्या मठ पिंपळगाव इथले सहा काटखेडा इथले पाच अंबड शहरातल्या शारदा नगरातले पाच बदनापूर मंठा परतूर नुतनवाडी इथं प्रत्येकी एक राज्य राखीव दलातला एक पोलीस कर्मचारी आणि कोविड सुश्रषा केंद्रातल्या आठ जणांचा समावेश आहे

दरम्यान जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाने जिल्ह्यात आजपासून तीन दिवस संचारबंदी लागू केली आहे अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

पापस नगर इथं सात उमरगा इथले दोन तर कारी इथला एक रुग्ण आहे हे सर्व रुग्ण मुंबईहून परतले आहेत

बीड जिल्ह्यात काल आणखी पाच जणांना कोरोना विषाण्ची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं पाटोदा तालुक्यातल्या कारेगाव इथले तीन तर पाटोदा आणि धारुर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

काल तीन जण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली दरम्यान शहरात लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदी आदेशात सुधारणा करून यात द्ध विक्रेते आणि परवनाधारक भाजीपाला तसंच फळ विक्रेत्यांना वगळण्यात आलं आहे शहरात फिरते दुध विक्रेते तसंच घरोघरी प्रवठा करणाऱ्या दुध विक्रेत्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र द्ध विक्रीची दुकानं उघडता येणार नाहीत असा आदेश जिल्हादिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे

हा रुग्ण मुंबईहून आला होता

दरम्यान वसमत तालुक्यातले पाच जण काल कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले

अहमदनगर जिल्ह्यात काल चार नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली

काल जिल्ह्यातून चार जण कोरोना विषाणू मुक्त होऊन घरी परतले

अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असून कोकण किनारपट्टीसह राज्यातल्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे

महावितरणच्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विविध कामांचा आढावा काल राऊत यांनी द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला त्यावेळी ते बोलत होते वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवावी असं त्यांनी सांगितलं

सामाजिक न्याय मंत्री धनजयं मुंडे यांनी काल ही माहिती दिली

ते म्हणाले

या दुष्काळी भागात मागील काही वर्षांत जलसंवर्धन झाल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे

बाळासाहेब नागरगोजे यांना या पदावरून त्वरित मुक्त करावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून योजना आखावी आणि सर्व रुग्णांना आवश्यक सुविधा प्रवण्याकडे लक्ष द्यावं असंही या निवेदनात म्हटलं आहे

बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली शेतकरी सभासदांना भेडसावणारी ऊस तोडणी मजुरांची टंचाई विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे

त्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

या तपासणीला व्यापक स्वरूप देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालयं बंदच राहणार आहेत

गेल्या दोन महिन्यात टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्याने दुकानांचे या काळातले भाडे रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे त्याअनुषंगानं पाटील यांनी ही सूचना केली आहे

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह केंद्र तसंच राज्याचे क्रषीमंत्री पर्यावरण मंत्री आणि गृह मंत्र्यांना ई मेल पाठवून जी एम बियाण्यांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या मागणीचे ई मेल केल्याचं संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेत ई मेल केल्याचं शेतकरी संघटनेच्या लातूर शाखेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी सांगितलं

या वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरल्याचं त्यांनी म्हटलं आहे

हे काम पूर्ण होईपर्यंत या लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये मदत देण्याची मागणी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कृती समितीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

पणन संचालक सुनिल पवार हे या समितीचे अध्यक्ष असतील तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांची समितीत सदस्य म्हणून निवड झाली आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख यांना काल पाच हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी मंजूर झालेल्या अनुदानाचं बील काढण्यासाठी देशमुख यांनी तक्रारदाराला ही लाच मागितली होती

अशोक बोनग्लवार यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेतलं

त्यानुसार अत्यावश्यक सेवांसह यापूर्वी सुट दिलेल्या शेतमाल खरेदी विक्री बि बियाणे खते कृषी विषयक साहित्य कृषीपूरक अन्य जोड उद्योग रस्ते अन्य बांधकामे हार्डवेअर इलेक्ट्रिकल अन्य सेवांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुभा राहणार आहे

उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं सावरकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आलं सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करत रक्तदान करण्यात आल्याचं आयोजकांकड्रन सांगण्यात आलं लातूर इथं केशवराज शैक्षणिक संकुलात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं

सावरकर जयंतीनिमित्त शिवसेनेनं लातूर इथं घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूते प्रतिसाद मिळाला

काल संध्याकाळी हा अपघात झाला मृतांमध्ये पती पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला बीड जिल्ह्यातल्या केज कळंब रोडवर चारचाकी वाहनाचं टायर फुटून झालेल्या अपघातात पोलीस हवालदार विवेकानंद गिरी यांचा जागीच मृत्यू झाला ते कळंबचे पोलिस उपअधीक्षक सुरेश पाटील यांचे अंगरक्षक म्हणून कळंब इथं कार्यरत होते नांदेड जिल्ह्याच्या नायगाव इथल्या भारत जिनींग मिलला काल रात्री भीषण आग लागली